राष्ट्रीय मापविद्या परिषदेचं उद्घाटन करतांना ते आज बोलत होते भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात वाढलेली मागणी ही बाब आपली गुणवत्ता परिमाण निश्चित करणारी असल्याचं ते म्हणाले देशात लवकरच कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण सुरू होत आहे नव्या वर्षात देशात दोन लसींना परवानगी मिळाली आहे या लसीच्या संशोधनाबद्दल आपल्याला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलतांना आत्मनिर्भर भारत अभियानावर जोर दिला राष्ट्रीय मापविद्या गुणवत्ता प्रयोगशाळेचं भूमिपूजनही यावेळी पंतप्रधानांनी केलं

ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जात आहे दरम्यान अभियांत्रिकी फार्मसी आर्किटेक्चर हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांची नोंदणी संपली असून या आठवड्याभरात प्रवेशाची अंतिम ग्रणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे सीईटी सेलनं अभियांत्रिकी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द केली आहे विद्यार्थ्यांना अर्जातील च्का सुधारणं कागदपत्र जमा करणं यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे

नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते भाजप सरकारच्या काळात वकील आणि तज्ञांची जी टीम कायदेशीर कामकाज बघत होती तीच यंदाही कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे या विषयावर कुणीही राजकारण करू नये असं ते म्हणाले

सरकारी ठेकेदार मंगल कार्यालय चालक केटरिंग व्यावसायिक शीतगृह चालक कमिशन एजंट यांचा नोटिसा दिलेल्यांमध्ये समावेश आहे केंद्रीय जीएसटी विभागास सेवा करदात्यांची माहिती आयकर विभागाकडून प्राप्त झाली असून सेवांची माहिती आणि करभरणा यातील तफावतीमुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे संचालक महाराष्ट राज्य कृषी तसंच ग्रामीण विकास बँकेचे सदस्य भोगावती सहकारी साखर कारखाना वैरागचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं उस्मानाबादमधल्या उपळा या त्यांच्या मूळ गावी काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

मुंबईत टाळेबंदीच्या कालावधीत रेल्वे सेवा हॉटेलं बंद होती अशा स्थितीत पालिकेतले कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होते

गांगुली यांना परवा शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता त्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती

हा अवकाळी पाऊस तसंच दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा पिकांवर रोगाचा प्राद्भाव होण्याची भिती शेतकरी बांधवात व्यक्त केली जात आहे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवड परिसरात पावसाच्या सरी पडत आहेत सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सौम्य स्वरूपाचा पाऊस पडला या हवामानामुळे द्राक्ष बागांना फटका बसणार आहे